ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखत्री राज्यात सरकार स्थापन व्हावं असं ते म्हणाले वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही काल राज्यपालांची भेट घेऊन संभाव्य राजकीय स्थितीच्या अनुषंगानं चर्चा केली दरम्यान राज्यपालांनी काल राज्याचे महाधिवक्ता आश्तोष कुंभकोणी यांना राजभवनावर बोलावलं होतं सत्तास्थापनेच्या सध्याच्या पेच प्रसंगाच्या पार्क्षभूमीवर राज्यपालांनी कायदेशीर बाबींवर कुंभकोणी यांच्यासोबत सल्लामसलत केल्याचं वृत्त आहे भारतीय जनता पक्ष राज्यपालांवर दबाव आणत असल्याचा संशय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे

सरकार स्थापन करणं ही महायुतीची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या पेच प्रसंगाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे बहमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप साम दाम दंडाचा वापर करत असून अनेक आमदारांशी भाजपनं संपर्क सुरु केला असल्याचा आरोपही पाटील यांनी केला

य आव्हानाचा पाठलाग करतान रोहीत आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीन झंझावती सुरुवात करुन दिली

तोच सामनावीर ठरला